मोदी टाळेबंदीआधीच्या आणि नंतरच्या काळातही शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टामुळे देशातला अन्नधान्य पुरवठा सुरळीत राहू शकला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या बळीराजाचा गौरव केला एक लाख कोटी रुपयांची तरतूद असलेल्या पायाभूत कृषी सुविधा कोष या योजनेचा प्रारभ पंतप्रधानांनी दूकश्राव्य माध्यमातून केला त्यानंतर ते बोलत होते

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यावेळी उपस्थित होते हा कोष कृषि उद्योजक स्मार्ट अप कृषि तंत्रज्ञान आणि पिक कापणी चारा व्यवस्थापन आणि कृषी संपदेच्या पोषणाशी संबंधित शेतकरी समूहांसाठी आहे ही योजना शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला

गेले अनेक दिवस दररोज सहा लाख चाचण्या आपण करत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं

कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण त्यांचं विलगीकरण त्वरित योग्य उपचार करणं यावर सर्व राज्य सरकारांनी भर द्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसंच मृत्यूदर जास्त असलेल्या राज्यांतील सरकारशी सातत्यानं बैठका घेऊन दिशानिर्देश देण्यात येत आहेत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

वैद्यकीय रिक्त जागा वैद्यकीय पायभूत सुविधा उभारण्यावर सरकारचा भर असून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य विभागातील रिक्त जागा तात्काळ भरण्यात येत आहेत असं असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल कोल्हापुर आणि सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी कालकराड इथे आयोजित बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं मात्र या जागा भरण्यात मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेची अडचण येत आहे असं ते म्हणाले त्यातून मार्ग काढण्यात येत असून आणिबाणीची परिस्थिति म्हणून आरोग्याशी निगडित रिक्त पदं भरण्यास नियामाधिन राहून सूट मिळावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात येणार आहे अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार पवार हसन मुश्रीफ रामराजे नाईक निंबाळकर गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई सातार्याचे संपर्कमंत्री बाळासाहेब पाटील कालच्या आढावा बैठकीला उपस्थित होते

जगातील मूळ निवासी लोकांना चालना देणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळण्यात येतो

यंदाच्या वर्षी या दिनाची संकल्पना आदिवासी भाषांचे संवर्धन आणि नोंदी करण्यावर केंद्रित आहे

पाडवी यांनी काल नाशिक इथं व्यक्त केले आदिवासी गौरव दिनाचा राज्य स्तरीय कार्यक्रम नाशिकच्याजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते मेळघाटसह आदिवासी क्षेत्रातील गावांच्या आणि आदिवासी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती इथं बोलताना केलं

आमदार डॉ देवराव होळी यांनी चामोर्शी येथील बाजार चौकातील शहीद स्मारक तसंच सोनापूर येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं अहमदनगर जिल्ह्यातल्याअकोले तालुक्यातील आदिवासी उन्नती सेवा मंडळानं परिसरातील विविध शाळांमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेले आदिवासी विद्यार्थीत्यांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं

पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्या मधल्या अनेक गावांत आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदराजली अर्पण करण्यात आली यावेळी आदिवासी संस्कृती अस्मिता सांस्कृतिक वेशभूषा असं सादरीकरण करण्यात आलं ऑनलाइन शिक्षण फक्त श्रीमंतांची मुलेच घेऊ शकतात त्यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी असमान दरी निर्माण करण्याचं काम आज सरकार कडून होत आहे असा आरोप करत त्याच्या निषेधार्थ जागतिक आदिवासी दिनानिमित्त श्रमजीवी संघटनेसह श्रमजीवी बाल संघटना काल रस्त्यावर उतरली होती

त्याची जपवणूक आणि संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे ते काल नाशिक इथं रानभाज्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

उर्वरीत जिल्हयामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर महोत्सव पुढें ढकलण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था आत्मा संचालक किसन मुळे यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली जंगलात आढळणाऱ्या या रानभाज्या फळे विविध आजारांवर गुणकारी असून त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत

या रानभाज्यांच्या महोत्सवात केवळ भाजीविक्री झाली नाही तर त्या भाज्यांची माहिती आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्याचा काय उपयोग होईल याचीही माहितीही या महोत्सावाच्या माध्यमातून देण्यात आली तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयात सप्टेंबरमध्येही राजभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कृषी आधिकारी बाळासाहेब पडघडमल यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पूणे

राष्ट्रपती भवनाद्वारे जारी एका निवेदनात म्हटलं आहे की दरवर्षी हे सन्मान राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात दिले जातात परंतु यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे राज्य सरकारांनी राष्ट्रपतींच्या वतीने या स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन त्यांना शाल आणि अंगवस्त्रम प्रदान करुन त्यांचा सन्मान केला जात आहे पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यातल्या जव्हार शहरातले स्वातंत्र्यसैनिक रविंद्र भाई वैद्य अंबादास मेतकर आणि स्वातंत्र्य सैनिक दिवंगत सदाशिव घोलप यांच्या पत्नी रेणुका घोलप यांच्या घरी जाऊन शाल श्रीफळ आणि पृष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला

असंघटित कामगारांना मदत निधी द्यावा कोरोनामुळे रोजगार बुडल्यानं गरिबांना प्रत्येकी दहा किलो धान्य द्यावं कोरोना आजारामुळे बळी पडलेल्या गरीब रुग्णांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी रेल्वे तसंच अन्य शासकीय प्रकल्पांच खासगीकरण रद्द करावे आशा कर्मचारी पोषण आहार सेवक तसेच अशा प्रकारची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ईपीएस पेंशन मध्ये नऊ हजार रुपयांनी वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली कामगार नेते डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड राजू देसले यांच्यासह अन्य पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते मराठा अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून तातडीने हटवावे अशी मागणी करीत मराठा आरक्षण समन्वय समितीच्यावतीने पूण्यात काल जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक इथे हे अनोखं आंदोलन करण्यात आलं शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी त्याचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण जिथे जिथे जातील तिथे तिथे आंदोलन करणार असल्याचा इशाराही विनायक मेटे यांनी यावेळी दिला अशोक चव्हाणांना हटवा आणि मराठा आरक्षण टिकवा अशी मागणी त्यांनी केली शिवाजी पतळा कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविल्याच्या घटनेचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने काल नाशिक शहरातील शालिमार चौकात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला कर्नाटक सरकारने हा पुतळा पूर्ववत न बसल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नांदेडमध्ये शिवसेना आणि अखिल भारतीय छावा संघटनेनं पुतळ्यासमोर वेगवेगळं आंदोलन करून कर्नाटकचे मुख्यमंत्री येद्राप्पा यांच्या प्रतिमेचं दहन केलं शंखी गोगलगाय अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पिकांच शंखी गोगलगायींमुळे मोठं नुकसान होत असताना कृषी खातं काय करत होतं असा सवाल करत संतप्त शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांच्या कक्षातील टेबलवर या शंखी गोगलगायीच फेकून काल संताप व्यक्त केला शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी कृषी अधिकारी आणि तलाठी यांच्यासोबत वनी बेलखेडा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शंखी गोगलगायीमुळे होत असलेल्या नुकसानीची पाहणी केली तात्काळ सर्वेक्षण करून कायमस्वरूपी उपाय योजना करावी असे आदेश त्यांनी कृषी विभागाला दिले

मंबई पाणी मुंबईत सलग चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांचे हाल झाले मुंबईचा बोजवारा उडाला तरी मुंबईवरील पिण्याच्या पाण्याचं संकट अजूनही टळलेल नाही

नाव बडाली रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ काल सकाळी एक मच्छिमारी नौका बुडाली मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही पहाटे ही नौका आठ खलाशांना घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेली होती लाटांच्या तडाख्यात सापडल्यानं ती बुडाली

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार